वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर ठेवा

ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं निधन पंतप्रधान कोविड बैठक कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव नियंत्रित करण्यासाठी तपासणी बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध उपचार याबरोबरच कोरोना संबंधीचे नियम आणि कोरोना प्रतिबंधक लसीकरण ही पंचसूत्री अत्यंत काटेकोरपणे आणि गांभिर्याने अवलंबावी असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिले देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसंच देशव्यापी लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी काल एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती कोरोनाचा प्रादूर्भाव सर्वाधिक असलेल्या महाराष्ट्रासह पंजाब आणि छत्तीसगडमध्ये केंद्रीय पथकं पाठवण्याची सूचना पंतप्रधानांनी केली या जागतिक संकटाला तोंड देताना व्यापक जनजागृतीवर भर द्या असं सांगतानाच कोरोनाविरुद्धच्या लढाईला लोकचळवळीचं स्वरूप यायला हवं यात लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे असं मोदी यांनी नमूद केलं

प्रतिबंधित क्षेत्र निश्चित करताना त्या भागात आवश्यक उपाययोजना राबवताना त्या त्या भागातल्या स्वयंसेवी कार्यकर्त्यांची मदत घ्या असं आवाहन त्यांनी केलं सर्व राज्यांनी आरोग्य यंत्रणा बळकट कराव्यात रुग्णांना उपचारासाठी खाटांची उपलब्धता त्याचं योग्य नियोजन करून मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावं गृह विलगीकरणात असलेल्या व्यक्तींकडून नियमांचं पालन होत आहे किंवा नाही यावर लक्ष ठेवा असे निर्देशही पंतप्रधानांनी दिले या बैठकीला कॅबिनेट सचिव पंतप्रधानांचे प्रधान सचिव आरोग्य सचिव नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

त्यामुळे भारत वेगानं लसीकरण करणाऱ्या देशांपैकी एक बनला आहे

राज्यात कालही उच्चांकी रुग्णवाढ झाली

महाराष्ट्र निर्बंध राज्यातल्या वाढत्या कोरोना प्राद्र्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध अधिक कडक करणार असल्याचं राज्य शासनानं काल जाहीर केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात विविध क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली त्यानंतर काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्बंधांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं

सर्व मॉल्स रेस्टॉरंटस बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे खाद्यपदार्थांची घरपोच सेवा आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील

तर खासगी कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी द्यावी असं सांगण्यात आलं आहे

ती रोखण्यासाठी जनतेनं राज्य सरकारला सहकार्य करावं या संदर्भात आमचाही राज्य सरकारला पूर्ण पाठिंबा राहील असं विधानसभेतले विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे राज्य सरकारनं नव्या मानक कार्य प्रणालीबाबत लवकरच जनतेच प्रबोधन करावं तसंच वीज तोडणी थांबवावी आणि गरीब आणि मध्यम वर्ग तग धरू शकतील एवढी तरी मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली

शासन घेत असलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं निर्मात्यांनी देखील आपल्या विविध सूचना मांडल्या आणि शासन घेईल त्या निर्णयांना पाठिंबा असेल असं आश्वासन दिलं उद्योग जगतानं काही कालावधीसाठी कारखान्यात आवश्यक तेवढेच कामगार बोलवावेत ज्या उद्योगांना त्यांच्या कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था करणं शक्य आहे ती त्यांनी करावी जिथं घरून काम करणे शक्य आहे तिथं ते केलं जावं असं आवाहन ठाकरे यांनी केलं उद्योग जगतानंही मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला संपूर्ण राज्यात रात्री आठ ते सकाळी सात पर्यंत संचारबंदीचा निर्णय झाला असला तरी पूण्यासाठी मात्र यापूर्वी घेतलेला सायंकाळी सहा ते सकाळी सहापर्यंत संचारबंदीचा निर्णय कायम राहील असं पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे राज्य सरकारने निर्बंध कडक करताना रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत संपूर्ण राज्यात संचारबंदी असल्याचे जाहीर केलं आहे तसंच राज्यातील आणि स्थानिक वाहतूक व्यवस्था सुरळीत चालू राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे पुण्यात मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली पी एम पी एम एल ची बस सेवा बंदच राहणार आहे राज्याचे उपमूख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांच्याबरोबर गेल्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत झालेले निर्णय हे पुढील बैठक होईपर्यंत पूणे जिल्ह्यासाठी लागू राहतील असं डॉक्टर देशमुख यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

एक जवान अजूनही बेपत्ता आहे

या घटनेत हुतात्मा झालेल्या सुरक्षा जवानांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ गृहमंत्री अमित शहा यांनी श्रद्धांजली वाहिली आहे

या बैठकीत गृह सचिव अजय भल्ला गूप्तचर विभागाचे अरविंद कुमार तसंच केंद्रीय राखीव पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते पंढरप्र विधानसभा पोटनिवडणक राज्यातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांची भूमिका मान्य नसल्यानच पंढरपूरच्या पोट निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीला विरोध केल्याच माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केल पंढरपूर विधानसभा पोट निवडण्कीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारासाठी राजू शेट्टी पंढरपूरमध्ये आले आहेत

सुजाता जंगली बिमला अनुपमा वक्त खुबसुरत अशा अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या

शांताराम पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होत तसंच आरती आणि गुमराह चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाला होता

देशपांडे निधन नांदेड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार भानुदासराव देशपांडे यांचं काल सकाळी अल्पशा आजारानं निधन झालं

शिक्षण राजकारण तसच सामाजिक क्षेत्रात ते सक्रिय होते साप्ताहिक रणसंग्राम या वृत्तपत्राचे ते संपादक होते

त्यांनी आपल्या कीर्तनातून संतविचार महाराष्ट्रभरात पोचवले तरुणांना वारकरी संप्रदायाकडे वळण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रोत्साहित केलं

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार